ते आज मुंबईत सूरु असलेल्या मुंबई उत्तराखंड महोत्सवानिमीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते आपल्या देशाचे नागरिक कोणत्याही प्रदेशात वास्तव्य करत असले तरी स्वतःची आणि आपल्या प्रदेशाचीही संस्कृती जपतात आणि त्याबरोबरीनंच विकासातही योगदान देतात असं कोश्यारी म्हणाले

गढवाल भ्रात मंडळ या सामाजिक संस्थेनं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे

मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे ते कोल्हाप्रात बातमीदारांशी बोलत होते सर्वाधिक गरज असलेल्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत देणं गरजेचं होतं मात्र ती दिलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं फडनवीस यांनी सांगितलं राज्य आर्थिकृृष्ट्या सुस्थितीत आहे असा दावाही फडनवीस यांनी केला दरम्यान सांगली जिल्ह्यातले युवा नेते सम्राट महाडिक आणि राहल महाडिक यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला

वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागानं द्रतगती महामार्ग हस्तांतरित केला असून या महामार्गाचं काम आता औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पाहणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज अकोल्यात भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहजन आघाडी आणि मोठ्या संख्येनं अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या संख्येनं शक्तिप्रदर्शन केले तसंच शिवसेनेनं महारॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले भंडारा जिल्ह्यात या वर्षीही अनेक विदेशी पक्षांचं आगमन झालं आहे

इथल्या तलावांमध्ये या पक्षांसाठी मुबलक खाद्य उपलब्ध आहे त्यामुळे अजून काही महिने हे विदेशी पाहणे भंडाऱ्यात वास्तव्य करतील असा अंदाज पक्षी आणि पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला आहे

ते आज अमरावती इथं बातमीदारांशी बोलत होते शिवसेनेच्या दबावाम्ळे भाजपानं स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पूर्ण केली नाही असं नेवले म्हणाले

कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशननं अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यामधल्या ग्राम कारा इथं मशरूम लागवड आणि उत्पादन विकास प्रशिक्षण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित महिलांना उत्पादनासाठीचं आवश्यत जंत्नाशकही वितरीत केलं गेलं कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागाच्या प्रम्ख डॉक्टर प्रणिता कड् यांनी उपस्थित महिलांना मशरूम उत्पादन आणि देखरेख याविषयी प्रात्यक्षिकं दाखवून मार्गदर्शन केलं अमरावती जिल्ह्यातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता रात्रीच्या प्रवासासाठी असुरक्षित ठरत असलेल्या खाजगी वाहत्कीला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी एसटी महामंडळानं नव्या बिगरवातानुकुलीत रातराणी बसची सेवा द्यायला सुरुवात केली आहे याअंतर्गतच दोन नव्या बस अमरावती बसस्थानकात आज दाखल झाल्या यामुळे जिल्ह्यात रात्रीचा प्रवास करणाऱ्यांसाठी नवा पर्यायही उपलब्ध झाला आहे अमरावती बस स्थानकातून या बसची पहिली फेरी आज पंढरपूरसाठी रवाना झाली भारतानं कोणत्याही हल्ल्यास त्वरित प्रत्य्तर देणाऱ्या क्यूआरसॅम या जमिनीवरुन आकाशात मारा करणा या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेतली बालासोर इथल्या तळावरून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं या क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

एकावेळी अनेक लक्ष्य टिपण्याची क्षमता यात आहे

जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र प्ढच्याच वर्षात सैन्यदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे उपराष्ट्रपती एम

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते हेलारो या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बधाई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आय्ष्मान ख्राना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता कीर्ती स्रेश हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्रेखा सिकरी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री स्वानंद किरकिरे यांना चूंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता भोंगा या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट प्रस्कार नाळ या चित्रपटातला बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि याच चित्रपटासाठी सूधाकर रेड़डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक प्रस्कार प्रदान करण्यात आला पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावर सर्वोत्कष्ट चित्रपटाचा प्रस्कार पाणी या मराठी चित्रपटानं मिळवला आहे राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत प्रस्कार ओंडाला इराडाला या कन्नड चित्रपटाला प्रदान करण्यात आला

या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राहंगडले यांनी दिली आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही घटनेदरम्यान या इमारतीतली अग्निशमन व्यवस्था काम करत नव्हती असंही त्यांनी सांगितलं

माहितीचा अधिकार प्रशिक्षण प्रशासनातल्या उत्कृष्ट संकल्पनांचं सादरीकरण सेवाविषयक प्रशिक्षण तणाव मुक्ती व्यवस्थापन सेवा हमी कायदयाची अंमलबजावणी यासारखे उपक्रम जिल्हा प्रमुख कार्यालयांनी स्शासन दिनी राबवण्याचे निर्देश नांदेडच्या जिल्हाधिका यांनी दिले आहेत मागची चार सत्र तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज ग्रंतवणूकदारांनी नफा कमवण्याला प्राधान्य दिल्यामुळे किरकोळ घसरण झाली

सोलापूर तालूक्यातल्या मार्डी इथल्या यमाई देवी मंदीरात आज पाहाटे चोरी झाली चोरांनी देवीचा म्कूट सजावटी साठीचं चांदीचं साहित्य देवीच्या मूर्तीवरचे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दानपेटीतली सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड चोरुन नेली याप्रकरणी सोलापूर तालूका पोलीस ठाण्यात ग्न्हा दाखल केला आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा ताल्क्यामधल्या माळेगांव इथली खंडोबारायाची प्रसिद्ध यात्रा उद्यापासून सुरु होत आहे उद्या पालखी पुजन आणि देवस्वारीनं यात्रेला सुरुवात होईल गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे कोकण आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे